शिवसेना भाजप युतीचे गोपाळ शेट्टी यांचं मातोंडकर यांना आव्हान असेल पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मीराकुमार यांना बिहारमधल्या सासाराम इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे पक्षानं आज एक पत्रक जारी करून ही माहिती दिली लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आतापर्यंत देशभरातून तीनशे पाच उमेदवार घोषीत केले आहेत

पाटलीपूत्र सारन दरभंगा या जागा राष्ट्रीय जनता दल लढवेल तर पाटणा लोकसभा मतदार संघ काँग्रेसला देण्यात आला आहे

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत बिल्किस बानोनं गुजरात सरकारनं देऊ केलेली पाच लाख रुपयांची मदत नाकारली

त्यांच्याविरुद्ध कर्तव्यात कसूर आणि प्राव्यांशी छेडछाडीचा गुन्हा सिद्ध झाला होता

या प्रकरणी या दोन्ही कंपन्यांनी आठ एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिले

गोव्यात पणजी इथं पर्रिकरांना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते पर्रिकर यांनी सामाजिक जीवनाचा एक मापदंड उभारल्याचं जोशी यांनी नमूद केलं केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह गोव्याच्या राज्यपाल मुद्ला सिन्हा गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी पर्रिकर यांच्या कार्याला उजाळा देऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली

सहा एप्रिलला गुढीपाडव्याच्या दिवशी जालना इथल्या मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगुहात आयोजित कवितेचा पाडवा या कार्यक्रमात हा प्रस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कार्यक्रमाच्या संयोजिका डॉ संजीवनी तडेगावकर यांनी दिली आहे

काल मुंबई इंडियन्स आणि बेंगलोर संघात झालेल्या सामन्यात मुंबई संघाच्या लसिथ मलिंगानं टाकलेल्या एका नो बॉलचा बेंगलोर संघाला लाभ नाकारण्यात आला त्या पार्श्वभूमीवर कोहली बोलत होता रोहित शर्मानेही कोहलीच्या या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे

किदाम्बी श्रीकांत एच एस रॉय अणि बी साईप्रणित याआधीच उपांत्यफेरी पोहचले आहे दरम्यान महिला एकेरी सामन्यात पी

भारतीय प्रमाण वेळेनुसार द्पारी दीड वाजेच्या सुमारास हा सामना सुरू होईल भारतीय संघ यापूर्वींच अंतिम फेरीत दाखल झाला असून अंतिम सामना येत्या शनिवारी दक्षिण कोरिया सोबत होणार आहे